गुजरातए हरयाणाए कर्नाक्रिए मध्यप्रदेशए महाराष्ट्रए राज्यस्थानए आणि उत्तरप्रदेश या राज्यांमधल्या निशित केलेल्या ठिकाणीए पाच वर्षासाठीच्या कालाधीसाठी ही योजना राबवली जाणार आहे

यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे

भाजपाचे खंदे नेते आणि निष्णात राजकारणी म्हणून त्यांची कारकिर्द गाजली

भारताच्या अर्थव्यवस्थेची दूरदृष्टीनं केलेली आखणीए पायाभूत सोयीसुविधांचे असंख्य प्रकल्पए राष्ट्रीय महामार्गांचा विकास असा समृद्ध वारसा वाजपेयी देशाला देऊन गेले आहेत

देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले व्यक्ती ठरले होते प्रभावी वक्तेए उत्तम लेखक आणि कवीए निस्वार्थ भावनेचा सामाजिक कार्यकर्ताए पत्रकार अशा विविधांगी पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्व घडलं होतं त्यांच्या कविता अनेकांच्या हृदयाला स्पर्ष करून गेल्या

तसंच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या श्रेणीसुधारणेसाठी देखील मान्यता देण्यात आलीए असं प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं सुलभतेसाठी अँप आधारित तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जनगणना केली जाणार आहेए असं ते म्हणालेण संरक्षण दलाच्या प्रमुखाच्या पदाची निर्मितीए हा देखील मोठा निर्णय घेण्यात आला स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती संरक्षण विभागाच्या अखत्यारित संरक्षण व्यवहार विभागाचे सचिव म्हणून या पदाची निर्मिती केली आहेए असंही त्यांनी सांगितलंण रोहतांग पास खेल्या बोगद्याला अधिक बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या बरोबरच अ ऊ भूजल योजनेची घोषणा करण्यात आली

या बैठकीत रेल्वेची पुनर्रचना करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला ढझढझढझ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्य सैनिक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जयंती दिनी देशवासीयांनी त्यांना आदरांजली वाहिली

आधुनिक शिक्षणाची कवाडं सर्व भारतीयांसाठी खुली व्हावीतए यासाठी ते कायम प्रयत्नशील होते

ढझढझढझ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लखनौ क्रें माजी प्रधानमंत्री अ ऊ बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत

तसंव अ ऊ बिहारी वैद्यकीय विद्यापीठाची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे अधिक बिहारी वाजपेयींच्या जयंती निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत संपूर्ण राज्यात रक्तदानए फळ वा पि आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ढझढझढझ ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचं काम करण्यासाठी आज कल्याण

काल झारखंडचे राज्यपाल द्रौपदि मुर्मू यांची भेक्ष घेतल्यानंतर ते रात्री रांची क्ष बोलत होतेण राज्यपालांकडे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता त्याअगोदर राज्यपालांनी हेमंत सोरेन यांना सरकार स्थापनेचं आमत्रण दिलं होतंण काल सोरेन यांची विधिमंडळ गजितेपदी निवड झाली काल त्यांनाए झारखंड मुक्ती मोर्चाए काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीचे नेते म्हणून घोषित केलं झारखंडमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीमधे आघाडीला बहूमत मिळालं आहेण ढझढझढझ सामान्य माणसांचं आयुष्य उन्नत करण्यासाठी युवा अभियंत्यांनी तंत्रज्ञानात प्रगती आणि नव

वातावरणातला गारवा आणखी काही दिवस असाच राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे